सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असून कुठल्याही मुद्द्यावर चर्चेसाठी तयार असल्याचं या पत्रातून सरकारनं पुन्हा एकदा सांगितलं आहे पुढच्या चर्चेची तारीख आणि वेळ शेतकऱ्यांनीच ठरवावी खुल्या मनानं चर्चा करून यावर तोडगा काढण्याची सरकारची तयारी आहे अशी ग्वाही कृषी सचिव विवेक अग्रवाल यांनी या पत्रातून दिली आहे भाजपा राहल गांधी काँग्रेस नेते राहुल गांधी शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून निराधार आरोप करत आहेत असं सांगत भारतीय जनता पक्षानं आज राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे आपण नेहेमी शेतकऱ्यांच्या बाजूनं ठाम उभे राहू असं काँग्रेस पक्ष सातत्यानं म्हणत आहे मात्र ज्या केरळ राज्यातल्या मतदार संघातून राहुल गांधी खासदार म्हणून निवडून आले आहेत त्या केरळ मध्ये बाजार समिती कायदा का लागू नाही असा सवाल भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ सुधांशू त्रिवेदी यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत केला चीन एमईए प्रत्यक्ष ताबारेषेवरील संपूर्ण सैन्य माघारी बाबत भारत आणि चीन यांच्यातील वरिष्ठ कमांडर पातळीवरील चर्चा करण्याबाबत सहमती झाली असल्याचं भारताच्या पराराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं आज नवी दिल्लीत माध्यमांना सांगितलं ही चर्चेची नववी फेरी असेल दोन्ही देशातील करार आणि प्रोटोकॉलनुसार ही बैठक होईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी आज माध्यमाशी बोलताना सांगितलं सीमा रेषेवरील वादामुळं दोन्ही देशात निर्माण झालेला तणाव दूर करण्यासाठी राजनैतिक आणि लष्करी पातळीवर चर्चा सातत्यानं सुरू असून यामुळं दोन्ही देशांना परस्परांची बाजू समजून घेण्यात आणि समन्वय साधण्यात मदत मिळत आहे

दरम्यान नेपाळमधील राजकीय घडामोर्डीबाबतच्या भारताच्या भूमिकेबाबत विचारले असताना ही नेपाळची अंतर्गत बाब असून नेपाळच्या जनतेला शांत आणि समृद्ध आयुष्य जगता यावं यासाठी भारत नेपाळला नेहमीच पाठिंबा देईल असं श्रीवास्तव यांनी स्पष्ट केलं

मोदी भारताला मजबूत आणि आत्मनिर्भर बनवण्यात विद्यापीठाचं योगदान महत्त्वपूर्ण ठरणार असून गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या विचारांमध्ये आत्मनिर्भर भारताचं बीज असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं शांतीनिकेतनच्या विश्वभारती विद्यापीठाच्या शताब्दी समारंभामध्ये दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ते बोलत होते विश्वभारती विद्यापीठाला शंभर वर्षं पूर्ण होणं ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे असं ते म्हणाले

लोकसभा सचिवालयातर्फे ह्या पुस्तकाच प्रकाशन होत असून यामध्ये त्यांनी संसदेत दिलेल्या काही निवडक भाषणांचा समावेश करण्यात आला आहे तसंच त्यांच्या सार्वजनिक जीवनाच्या काही छायाचित्रांचाही यात समावेश आहे अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन सुशासन दिवस म्हणून पाळला जातो फास्टॅग देशात नवीन वर्षापासून फास्टॅग बंधनकारक करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली एका कार्यक्रमात दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून ते बोलत होते

यामुळं प्रवाशांना टोल नाक्यांवर टोलचे रोख पैसे देण्यासाठी थांबावं लागणार नाही त्यामुळे वेळ आणि इंधनही वाचेल असं त्यांनी सांगितलं

या वेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि अन्य मंत्री उपस्थित होते

यामध्ये जयपूर रिंग रोड प्रकल्पाचाही समावेश आहे

राजस्थानमधील पर्यटनाला चालना देण्यासह लष्कराला आणि गावांना वाहतुकीसाठी चांगले रस्ते उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं हे प्रकल्प महत्त्वाचे ठरणार आहेत

व्यंकय्या नायडू यांनी जनतेला उद्याच्या ख्रिसमस सणानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत भगवान येशू ख्रिस्त यांच्या जन्माचा प हा सोहळा आनंदानं साजरा करण्याचा हा दिवस आहे या सणाच्या निमित्तानं शांतता सदिच्छा आणि दयाभावनेनं लोकांचं आयुष्य भरून जाऊ दे अशी भावना त्यांनी व्यक्त केली उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी हा सण प्रभू येशू ख्रिस्तानं दिलेल्या दया क्षमा शांतीच्या शिकवणीवरील विश्वासाला बळकटी देतो कुटुंब मित्र परिवार यांच्यासह एकत्र येऊन आनंदानं साजरा करण्याचा हा सण आहे

राष्ट्रपती दिव राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्यापासून चार दिवसांच्या दिव दौऱ्यावर जाणार आहेत

गेहलोत सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांनी आज नवी दिल्ली इथं स्वच्छता अभियान हे मोबाईल एप दाखल केलं अस्वच्छ स्वच्छतागृह आणि डोक्यावरून मैला वाहून नेण्याचं काम कोणी करत असेल तर त्याचा शोध घेण्यासाठी आणि यासंबंधीच्या आकडेवारीसाठी जिओ टॅगिंग करण्यासाठी हे अॅप बनवण्यात आलं आहे या अॅपच्या मदतीनं अस्वच्छ स्वच्छतागृह शोधून त्याठिकाणी चांगली स्वच्छतागृह उभारणं शक्य होईल तसंच डोक्यावरून मैला वाहून नेण्याचं काम कोणी करत असल्यास त्याचं पुनर्वसन करण्यात येईल देशात काही भागात अजूनही ही वाईट प्रथा चालू असून तिचं समूळ उच्चाटन करण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे असं यावेळी गेहलोत यांनी सांगितलं जास्तीत जास्त लोकांनी हे अॅप डाउनलोड करावं असं आवाहनही त्यांनी केलं

या यादीत समाविष्ट झालेलं लड्डाख मधलं हे दुसरं क्षेत्र आहे जैवविविधतेचं भांडार असलेल्या पाणथळ क्षेत्रांचा विकास करण्याच्या उद्देशानं रामसर स्थळांची यादी तयार करण्यात आली आहे लड्डाखच्या चांगथांग भागामधलं कार क्षेत्र हे अत्यंत उंचावर असून इथे एक गोड्या पाण्याचा तर एक खाऱ्या पाण्याचा तलाव आहे मध्य आशियामधून येणाऱ्या पक्ष्यांचं विश्रांती घेण्याचं हे एक महत्त्वाचं ठिकाण आहे कर्नाटक भारतनेट कर्नाटकमधल्या सर्व सरकारी उच्च प्राथमिक शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारत नेट बरोबर सामंजस्य करार करणार असल्याचं राज्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री सुरेश कुमार यांनी आज सांगितलं ते आज बंगळूरू इथं वार्ताहरांशी बोलत होते येत्या वर्ष भरात सर्व शाळांमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध होईल असं ते म्हणाले

सर्व वर्ग खोल्या वसतिगृह आणि कार्यालयांचं निर्जंतुकीकरण केलं जाणार आहे विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन शाळेत देण्याऐवजी आवश्यक अन्नपदार्थ पॅक करून घरी दिले जातील असंही त्यांनी सांगितलं

अजय कुमार यांनी केलं

कर्नाटक कर्फ्य इंग्लंडमध्ये रचना बदलेला कोरोना विषाणू आढळून आल्यानंतर कर्नाटकमध्ये राज्य सरकारनं कालपासून रात्रीची संचारबंदी लागू केली होती मात्र नागरिकांनी याला विरोध केल्यामुळे संचारबंदीचे आदेश मागे घेत असल्याची माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली मंत्रीमंडळातले सहकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून संचार बंदीचा आदेश मागे घेत आहोत मात्र नागरिकांनी कोविड संबंधी नियमांचं काटेकोर पालन करावं असं आवाहन येडीयुरप्पा यांनी केलं आहे पाकिस्तान पाकिस्तानमध्ये अल्पवयीन हिंदू मुलींचं जबरदस्तीनं धर्मपरिवर्तन केलं जात असल्याबद्दल दक्षिण आशियायी मानवाधिकार समूहानं पाकिस्तान सरकारला फटकारलं आहे अल्पसंख्याक समाजावर होत असलेले अत्याचार ताबडतोब थांबवावेत अशी मागणी त्यांनी केली आहे पाकिस्तानमध्ये विचार स्वातंत्र्य आणि सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असल्याचं या समूहानं आपल्या नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे पाकिस्तानमध्ये मानवाधिकार कार्यकर्त्यांना आणि मुक्त विचारसरणीचा पुरस्कार करणाऱ्या लोकांना धोका वाढला असून अल्पसंख्याक समाजातील व्यक्ति बेपत्ता होणं अपहरण हत्या यांच्या घटना वाढल्या आहेत संयुक्त राष्ट्रसंघाशी केलेल्या मानवधिकार करारांच पाकिस्तान पालन करत नाही असंही या समूहानं म्हटलं आहे

गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या आदेशावरून ही बह्मत चाचणी घेण्यात आली बोडोलँड प्रादेशिक परिषदेचे मुख्य कार्यकारी सदस्य म्हणून प्रमोद बोरो यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी रिट याचिकेवर न्यायालयानं हा आदेश दिला चीन गंतवणक चीननं आपल्या देशातील परदेशी गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय घेतला असून या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून परदेशी गुंतवणुकीच्या धोरणाच्या आढाव्यासाठी नवीन नियम जाहीर केले आहेत

नव्या नियमानुसार परदेशी कंपन्यांना मोठे व्यवहार करताना जाचक अटींचा सामना करावा लागू शकतो असा तज्ञांचा अंदाज आहे

अनेकदा चीननं अमेरिकेवर राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचवत असल्याचा आरोप केला आहे तसेच भारतानं चीनी एप्सवर बंदी घातल्याच्या निर्णयाबद्दलही टीका चीननं टीका केली आहे

यातले एक कोटी रुपये मुख्यमंत्र्यांचे माजी सचिव एम शिवशंकर यांचे आहेत